या प्रकरणाच्या सुनावणीसाठी स्थापन केलेल्या घटनापीठातून न्यायमूर्ती उदय लळीत हे बाहेर पडले असल्यानं या घटनापीठाचं प्नर्गठन होणार आहे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या या घटनापीठात न्यायमूर्ती एस ए बोबडे न्यायमूर्ती एन व्ही रमणा आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांचा समावेश आहे

या प्रकरणी अध्यादेश काढण्याची मागणी विविध हिंद् संघटनांकडून केली जात आहे मात्र सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय राम मंदीर बांधण्याचा अध्यादेश काढता येणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं

या बैठकीत दोन मंत्रीस्तरीय समित्यांनी सुचवलेल्या शिफारशींसह इतर विविध मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्का यांच्या नेतृत्वाखालील समितीनं सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी जीएसटी सवलतीच्या मर्यादेत वाढ करण्याबाबत शिफारस केली आहे

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलक्मार मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या दुसऱ्या समितीनं केरळमध्ये प्रानं बाधित झालेल्यांच्या पुनर्वसन कार्याला निधी पुरवण्यासाठी लागू केलेल्या आपत्ती अधिभाराला दोन वर्षांकरता मंजूरी दिली आहे

लोकसभेत राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहार प्रकरणी उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारनं एका महिलेला पुढे केलं असं गांधी यांनी म्हटलं होतं हे वक्तव्य महिला सन्मानाच्या विरोधात असल्याचं सांगत आयोगानं नाराजी व्यक्त केली दरम्यान विरोधी पक्षांचे नेते संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांचा अवमान करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे ते काल उत्तरप्रदेशात आग्रा इथं जाहीर सभेत बोलत होते राफेलप्रश्नी लोकसभेत सीतारामन चर्चेला उत्तर देत असताना विरोधी नेत्यांनी त्यांना अपमानित करण्याचा कसा प्रयत्न केला ते संपूर्ण देशानं बघितलं आहे असं पंतप्रधान म्हणाले

ते काल नागपूर इथं लघु आणि मध्यम उद्योगांसंदर्भात वार्ताहरांशी बोलत होते उद्योगांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अग्रेसर असल्याचं देसाई यांनी यावेळी सांगितलं

गेल्या चार वर्षात राज्यात एकशे एकोणीस माहिती तंत्रज्ञान परिसर विकसित झाले असून त्यामुळे साडेपाच लाख लोकांना रोजगार मिळाल्याची माहिती देसाई यांनी दिली

पुणे इथं काल सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते युवकांना विविध संधी निर्माण करुन देण्यावर सरकारचा भर असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं

पाच लाख रुपये मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या प्रस्काराचं स्वरुप आहे ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित नाथराव नेरळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल

उद्या सकाळपर्यंतच्या अंदाजानुसार विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे